प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

केंद्र सरकारनं राज्यात पाठवलेल्या आरोग्य पथकांनी दिलेल्या अहवालान्सार औरंगाबाद सातारा आणि सांगली जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतची स्थिती समाधानकारक नाही बुलडाणा सातारा औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अपू या मन्ष्यबळाम्ळे दक्षता आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम प्रेस झालेलं नाही काही जिल्ह्यांमध्ये चाचणी क्षमता कमी आहे अहमदनगर औरंगाबाद नागपूर आणि नंदरबार या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा भरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे भंडारा पालघर उस्मानाबाद आणि पूणे या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या आहे सातारा आणि लातूर जिल्ह्यांमध्ये बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचा प्रश्न आहे जवळजवळ सर्वच पथकांना राज्यात कोविड अनुरुप वर्तनाचा अभाव आढळून आला असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलं आहे याबाबत तपशीलवार तक्ता या पत्रासोबत दिला असून त्याची खातरजमा करुन घेत राज्य आणि जिल्हा प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्या असं या पत्रात म्हटलं आहे राज्यातल्या लस उपलब्धतेच्या प्रश्नांची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे उपलब्ध साठ्यानुसार प्रवठा वाढवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही या पत्रातून देण्यात आली आहे औरंगाबाद नंदरबार यवतमाळ सातारा पालघर जळगांव आणि जालना जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचंही या पथकानं म्हटलं आहे

काल कृती दलासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते कोविड प्रतिबंधासाठी निर्बंध लावल्यावर राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारणी रुग्णखाटा तसंच इतर वैद्यकीय सुविधा वाढवणं रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं विशेषत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा प्रवठा व्हावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना परत एकदा करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते रेमडीसीव्हीरचा अति तसंच अवाजवी वापर थांबवणं आवश्यक असल्याचं मत कृती दलाने व्यक्त केलं शेजारील राज्यांमधून ऑक्सिजन तातडीने मागवण्याची कार्यवाही करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणं रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातले विद्यार्थी तसंच आयुष डॉक्टरांच्या सेवा घेणे आदी सूचना यावेळी करण्यात आल्या

ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे मात्र निर्णय झाला तरी टाळेबंदी तातडीनं लावली जाणार नाही आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं टाळेबंदी लागल्यावर उद्योजकांनी आपल्या कामगारांची काळजी घ्यावी तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नये तसंच आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी केलं कोविड लसीकरणाचा चार दिवसीय उत्सव कालपासून सुरू झाला

हा लसीकरण उत्सव म्हणजे कोविड विरोधात द्सरी मोठी लढाई असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं सर्व नागरिकांसाठी पंतप्रधानांनी एक चतुःसुत्री जाहीर केली अल्पशिक्षित तसंच वृद्धांना लसीकरणात मदत करणं कोविड उपचारांबाबत इतरांना सहकार्य करणं स्वतसोबत इतरांचाही कोविडपासून बचाव करणं आणि सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रासाठी समाजाचा प्ढाकार या चतुसुत्रीवर भर देण्याचं आवाहन मोदी यांनी केलं

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं कोविड संसर्गाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ते बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकांवर निर्यात बंदी लागू केली आहे

या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीत मोठी वाढ झाली आहे आगामी काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही निर्यात बंदी लावण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे रेमडेसिविरच्या सर्व उत्पादकांना त्यांच्या सर्व वितरकांची माहिती इंटरनेट वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार चव्हाण यांनी केली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसंच त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक असल्याचं मत केंद्रीय पथकानं व्यक्त केलं आहे

ऑक्सिजन खाटा आवश्यक त्या रुग्णांनाच मिळाव्यात विनाकारण ऑक्सेजन खाटा अडवणाऱ्यांवर प्रशासनान कारवाई करण्याच्या सूचना पथकाने केल्या औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या असल्याचं सांगत केंद्रीय पथकाने प्रशासनाच्या कामाबाबत समाधानही व्यक्त केलं

मात्र बाजारपेठा बंद असतांनाही काही नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना दिसून येत होते

या बैठकीत सर्व व्यापारी संघटनांनी टाळेबंदीला विरोध केला असून आज सोमवार पासून दुकाने सुरु करण्याचा इशारा दिला असल्याचं व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितलं

प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश मोडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन इथं कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासासह चहा नाष्टा तसंच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फूले यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे दरम्यान कोविड काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं या शिबिरात शहरातील जवळपास शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं

राहुल पाटील यांनी दिला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकी ते बोलत होते

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर अन्न आणि औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मरेवाड यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला नांदेड जिल्ह्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शन वितरण आणि सनियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी काल वैद्यकीय वितरक ठोक विक्रेते आणि किरकोळ विक्रीसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालयांची असून रुग्णाच्या नातेवाईकांना ते आणण्यास सांगू नयेत असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत

त्रिसुत्रीचा अवलंब करावा हात स्वच्छ धुवावेत मास्क कायम स्वरूपी आपल्या चेहऱ्यावर लावावा आणि सोशल डिस्टंसिंगचं त्या ठिकाणी पालन करावं नगर परिषद प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न या महामारला थोपवण्यासाठी करत आहेत परंतू नागरिकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात काळजी घेणं आणि प्रशासनाला सहकार्य करणं हे अपेक्षित आहे

आणि या त्रिसुत्रीचा वापर करा कोरोना या महामारीला दुर ठेवण्यासाठी प्रशासनास मदत करा उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली

या पावसामुळे द्राक्ष तसंच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून काढणीला आलेला हरभरा तसेच ज्वारी या पिकांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे लातूर बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या काही भागातही या पावसानं हजेरी लावली बीड जिल्ह्यात माजलगाव आणि आष्टी तालुक्यात फळबागांचं नुकसान झालं तर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात गारपीट झाल्यानं झाडं उन्मळून पडली दरम्यान मराठवाड्यात पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांचे विचार कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक असून त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंध्भाव ही मूल्यं रुजवण्यासाठी आय़ष्य वेचलं असं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली औरंगाबाद जालना बीड परभणी उस्मानाबाद नांदेडसह मराठवाड्यात सर्व शासकीय कार्यालयांत तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं

यासंबंधी वनविभागाला माहिती देण्यात आली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं

राऊत गुरूजी या नावानं ते नांदेड इथं परिचित होते शिक्षकीपेशासह नाट्यकलावंत म्हणूनही ओळखले जात

प्रक्रती अस्वास्थामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काकासाहेब कोळगे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदं भूषविली आहेत